बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची घोषणा केली

आज जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हे पतधोरण जाहीर करताना बँकेनं आर्थिक स्थैर्याला प्राधान्य दिलं असून आगामी काळात तेच बँकेचं प्रथम प्राधान्य राहणार आहे जागतिक पातळीवर आर्थिक स्थिती आता हळूहळसुधारत असून देशातही तसे सकारात्मक बदल दिसू लागले आहेत मात्र कोरोनामुळे सातत्यानं बदलत असलेल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज आहे बँक आगामी काळात सरकारी बॉंडची खरेदी सुरु ठेवेल आणि ग्रामीण भागातील वाढत्या अर्थपुरवठ्याच्या मागण्या पूर्ण करण्याकडे लक्ष देईल असं शक्तीकांत दास यांनी यावेळी स्पष्ट केलं

चोवीस तासातील कोरोना रुग्णवाढीचा हा आजवरचा उच्चांक आहे महाराष्ट्राखेरीज इतर राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याच्या परिणामी ही वाढ दिसून येत आहे

त्यामुळे गाफील राहणे चांगले नाही आजच्या जागतिक आरोग्य दिनी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी कटिबद्ध होण्याची गरज आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे पात्र लोकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं आणि कोरोना प्रतिबंधाची नियमावली काटेकोरपणे पाळावीअसं आवाहन त्यांनी ट्वीटरवर केलं आहे

अलिकडील वर्षांमध्ये भारतानं अधिक आरोग्यदायक देश बनण्याच्या दिशेने अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत असं जावडेकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे याचिका वाढत्या कोरोना संसर्गाबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं गंभीर दाखल घेतली असून कोरोना प्रतिबंधक नियमावली काटेकोरपणे पाळली पाहिजे असं म्हटलं आहे कार वा अन्य मोटार वाहनांमध्ये एकट्यानं प्रवास करत असतानाही मास्क वापरण बंधनकारक आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे प्रवास करणारी व्यक्ति एकटी असली तरी ती सार्वजनिक ठिकाणीच असते असं मानलं पाहिजे अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी मास्क हा सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतो त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचतात हे लक्षात घेतलं पाहिजे असं न्यायालयानं नमूद केलं आहे एकटी व्यक्ति वाहनातून प्रवास करत असतानाही मास्क बंधनकारक असल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून दंड वसुली करू नये अशी मागणी करणाऱ्या चार याचिका आज सकाळी दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या त्यावेळी न्यायालयानं हे प्रतिपादन केलं आहे

पुणे विभागात कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी हा आदेश धुडकावून आपली दुकाने सुरूच ठेवली असून आता अन्य जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी मराठा चेंबरच्या नेतृत्वाखाली या निर्णयाविरुद्ध इशारा दिला आहे

ही बैठक द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत या जयंतीवर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीवरून केलं जाणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि कोरोना वृत्त विशेष हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रात्री सव्वा नऊच्या राष्ट्रीय मराठी बातमीपत्राच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे आसाम आसाममध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनातकरण्यात आला आहे

अनोळखी व्यक्तींना परिसरात मज्जाव करण्यात आला आहे

मतदान एकंदरीत शांततापूर्ण पद्धतीनं झळाय्चा मुख्य निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू यांनी सांगितलं

झकारिया नामवंत शिक्षणतज्ञ पत्रकार डॉक्टर फातेमा झकारिया यांचं औरंगाबाद इथं काल निधन झालं

शिक्षण आणि शैक्षणिक सुधारणांमधील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार